ते आज कानपूर बिं विविध विकास कामांचं उद्घाटन तसंच पायाभरणी समारभात बोलत होते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सध्या ज्यांना घरं मिळालेली नाहीत त्यांना भविष्यात नक्कीच मिळतील अशी ग्वाही त्यांनी दिली देशभरात आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दीड कोटी घरांचं बांधकाम पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं नजीकच्या काळात कश्मीरी लोकांवर झालेल्या हल्ल्याची त्यांनी निंदा केली सध्या भारताला एकजूट बंधूभाव आणि सौहार्दाची गरज असल्याचं मोदी म्हणाले त्यांनी यावेळी पाकिस्तानवरही टीका केली दहशतवादी कारवायांना पाठबळ देणारा पाकिस्तान रंगेहाथ पकडला गेला असून जागतिक स्तरावरही त्याला टीकेला सामोरं जावं लागत आहे मात्र आपल्या देशातल्या विरोधी पक्षांच्या काही वक्तव्यांचा गैरफायदा भारताविरोधात अपप्रचार करण्यासाठी पाकिस्तान वापरत असल्याची खंत मोदी यांनी व्यक्त केली आग्रा मेट्रो रेल्वे प्रकल्पाची कोनशिला यावेळी त्यांच्या हस्ते बसवण्यात आली लखनौमेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुस या टप्प्याचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांनी केलं यासह अनेक विकास कामांचं उद्घाटन आणि भूमीपूजन मोदी यांनी यावेळी केलं गाझियाबाद खिल्या विमानतळावर उभारलेल्या टर्मिनलचं लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं यानंतर मोदी यांनी गाजियाबाद मेट्रोच्या दिलशाद उद्यान शहीद स्थळ स्थानकाचं उद्घाटन केलं या मेट्रो कॉरिडॉर मध्ये आठ स्थानकं असतील त्यामुळे गाजियाबाद आणि नवी दिल्लीतल्या नागरिकांचा वाहतूक प्रश्न मार्गी लागेल तसंच प्रधानमंत्र्यांनी दिल्ली गाजियाबाद मेरठ क्षेत्रीय जलद प्रवास व्यवस्थेची कोनशिला बसवली वाराणशी धिलं काशीविश्वेश्वर मंदिर हे करोडो भाविकांचं श्रद्वास्थान आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री आज उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर असून सर्वप्रथम त्यांनी काशीविश्वनाथाचं दर्शन घेतलं त्यावेळी ते बोलत होते गंगाघाटापासून ते या मंदिरापर्यंतच्या मार्गाच्या सुशोभिकरणाच्या कामाचं उद्वाटनही यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं

अयोध्येतल्या राम जन्मभूमी बाबरी मशीद जमीन वादावर सन्मान्य तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण मध्यस्थांकडे सोपवलं आहे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती एफ एम खलिफुल्ला हे या मध्यस्थ समितीचं नेतृत्व करतील अध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू हे या समितीचे सदस्य आहेत या प्रकरणाची मध्यस्थी प्रक्रिया फैजाबादमधे येत्या आठवडयाभरात सुरु करावी आणि आठ आठवडयात पूर्ण करावी असं न्यायालयानं सांगितलं आहे ही समिती आणखी सदस्य सामावून घेऊ शकते आणि कोणतीही अडचण आली तर सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे कळवू शकते असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे अयोध्या प्रकरणाची मध्यस्थी प्रक्रिया बंद दाराआड चालेल आणि मुद्रित किंवा क्रिक्ट्रॉनिक अशा कोणत्याही प्रसामाध्यमांनी याचं वार्तांकन करु नये असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भाषणं जनता लक्ष्य पूर्वक ऐकते कारण प्रधानमंत्री जनतेसोबत उत्तम संवाद साधतात तसंच त्यांना विषय आणि मुद्यांची सर्वकष माहिती असते असं केंद्रिय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत आज प्रधानमंत्र्यांच्या निवडक भाषणांवर आधारित सबका साथ सबका विकास या पुस्तकाचं प्रकाशन करताना ते बोलत होते भविष्याचा विचार करता अशा पुस्तकांचं धोरणनिर्मितीत मोठं योगदान असतं असंही ते म्हणाले सरकारनं गेल्या काही वर्षात वित्तीय व्यवस्था अधिक पारदर्शक बनवण्यासाठी आणि काळ्या पैशाला चाप लावण्याकरता अनेक पावलं उचलल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितलं आहे राष्ट्रपती भवनात भारतीय महसूल सेवेच्या अधिका यांना ते आज मार्गदर्शन करत होते विमुद्रीकरण आणि बेनामी मालमत्ता रोखण्यासंबंधी कायद्यांच्या माध्यमातून अर्थव्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासंबंधीची आपली वचनबद्धता सरकारनं सिद्ध केल्याचं ते म्हणाले

पक्षातर्फे आज सहा उमेदवारांची लोकसभा निवडणुकांसाठीची पहिली यादी जाहीर करण्यात आली पक्षाचे खासदार धमेंद्र यादव बुदौनमधून निवडणूक लढवणार आहेत जम्मू बस स्थानकावर काल झालेल्या बॉम्बस्फोटातल्या मृतांची संख्या दोन झाली आहे या स्फोटात जखमी झालेल्या अनंतनाग जिल्ह्यातल्या मोहम्मद रियाझ याचा आज रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला

हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेनं हा स्फोट घडवायला सांगितल्याची कबुली आरोपीनं दिली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली मिझोरमचे राज्यपाल कुम्मानम राजशेखरन यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचा राजीनामा स्विकारला आहे आसमचे राज्यपाल जगदीश मुखी यांना मिझोराममध्ये राज्यपालांची नवीन नियुक्ती होईपर्यंत अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आला आहे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी वैजयंत जय पंडा यांची पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे लोकसभा आणि राज्यसभेचे माजी खासदार पंडा यांनी सोमवारीच भाजपात प्रवेश केला होता राज्यपाल तथागत रॉय यांच्या अभिभाषणानं आज शिलाँग धि मेघालय विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात व्यापक सेवा देण्याबरोबरच रस्ते आणि पूल बांधणी ऊर्जा तसंच पाणी पुरवठ्याच्या क्षेत्रात राज्यानं मोठी गुंतवणूक केली आहे असं राज्यपालांनी सांगितलं ग्रामीण भागातल्या जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी तसंच उद्योग व्यवसायांना चालना देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं पंजाब नॅशनल बँक फसवणूक प्रकरणातला प्रमुख आरोपी नीरव मोदी याचा रायगड जिल्ह्यात समुद्रकिनारी असलेला आलिशान बंगला आज पाडल्याचे रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं हा बंगला सक्तवसुली संचालनालयानं जप्त केला होता

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा बंगला पाडण्याचा आदेश जारी केला होता डिटोनेटरसचे नियंत्रित स्फोट घडवून हा बंगला पाडल्याचं अधिका यांनी सांगितलं

मात्र दुर्घटनेतून वैमानिक बचावला आहे संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार नियमित उड्डाण करत असलेलं हे विमान बिकानेरजवळच्या नाल हवाईतळाजवळ वायूरहित क्षेत्रात आल्यामुळे हा अपघात झाला

महिलांचं सक्षमीकरण आणि सामाजिक कल्याण यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला आणि संस्थांना महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून हे पुरस्कार दिले जातात आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जात आहे

महिलांच्या सक्षमीकरण तसंच कौशल्य विकासासाठी महिला आणि बालविकास मंत्रालय तसंच कौशल्य विकास मंत्रालयानं आज एक करार केला महिला आणि बालविकास मंत्रालयाचा राष्ट्रीय महिला कोष स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांचं उत्पन्न वाढवण्यासाठी त्याअनुरुप कौशल्य विकास उपलब्ध करेल असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं